भारतीय रेल्वेचं प्ढील साडेतीन वर्षात पूर्णता विध्य्तीकरण रेल्वेमंत्री पिय्ष गोयल

वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर

सत्यनारायन यांचं निधन

केंद्रीय ग़ह मंत्रालयाची विनंती

भारताची वाटचाल आत्मनिर्भर नविकरणीय ऊर्जा स्त्रोत निर्मिती याकडे असून सरकारतर्फे ही नविकरणीय ऊर्जा स्त्रोतासाठी मेक इन इंडिया यादवारे आत्मनिर्भर होण्यावर भर दिला आहे यावेळी गोयल म्हणाले की पंतप्रधानांनी एक सूर्य एक जग आणि एक ग्रिड आणि भारत एक आंतर्राष्ट्रीय वापर करणारा नविकरणीय असा स्त्रोत आहे याला प्रोत्साहन दिला आहे तर नविकरणीय ऊर्जा ही पऱ्यावरणासाठी आणि राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी फायदेशीर आहे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् अन्नमंत्री रामविलास पासवान कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि वाणिज्यमंत्री पिय्ष गोयल या बैठकीला उपस्थित होते महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला

एस

रिझल्टडॉट एम

एल डॉट ओ

आणि महाराष्ट्र एज्युकेशन डॉट कॉम या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत विदयार्थी आपल्या गुणांची पडताळणी छायाप्रत पुनर्मुल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रांसाठीच्या अटी आणि शर्ती संकेतस्थळावर पाह शकतात

अमरावती विभागात ब्लडाणा जिल्ह्याने बाजी मारली आहे

दरम्यान राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत यशस्वी विदयार्थ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे बारावीच्या परीक्षा हा विद्यार्थ्याच्या आय्ष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो तो त्म्ही यशस्वीपणे पार पाडला यासाठी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन एकदा त्म्ही ठरवले की त्म्ही साध्य करू शकत नाही असे काहीही नाही ज्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही त्यांनी खचून जायची गरज नाही असे अभिनंदन संदेशात म्ख्यमंत्री यांनी सांगितले आहे वन विभाग आणि स्थानिक यांचा संय्क्त वनउपज प्रक्रिया प्रकल्पातील वनअमृतची उत्पादने नागपूर शहरातील प्रम्ख ठिकाणी विमानतळ रेल्वे स्टेशन तसेच बसस्थानकावर विक्रीसाठी उपलब्ध करण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल तसेच उत्पादित माल विकण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे म्हणून बचत गटांसाठी मॉलची निर्मिती करण्यात येईल असे प्रतिपादन वन मंत्री संजय राठोड यांनी केले सेमिनरी हिल्स येथील संय्क्त वनउपज प्रक्रिया प्रकल्प येथे महिला बचत गटांमार्फत चालविण्यात येणाऱ्या वनअमृत केंद्राचे उद्घाटन राठोड यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते वनअमृतला योग्य बाजारपेठ मिळावी आणि हा ब्रॅन्ड राज्यात प्रसिद्ध व्हावा यासाठी बिग बजार रिलायन्स अशा मोठ्या मॉल्स असलेल्या कंपन्यांसोबत करार करून तेथे वनअमृतच्या उत्पादनाला विक्रीसाठी स्टॉल्स लावण्याची परवानगी देण्यासंदर्भात लवकरच कार्यवाही करण्यात येईल वनअमृतद्वारे उत्पादित करण्यात येणाऱ्या उत्पादनाव्यतिरिक्त आणखी जीवनावश्यक वस्तू आणि खादय पदार्थांची निर्मिती करण्यावर अर देण्यात येईल यासाठी बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण देण्यात येईल आगामी काळात बांबूचीउत्पादने साबण वॉशिंग पावडर लिक्विड साबण स्गंधित पदार्थ संत्रा उत्पादने यासारख्या विविध उत्पादने निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात येईल लवकरच कोरोना थर्ड स्टेजला पोहचत आहे वृतपत्र बंद करा कामवाली बाई बंद करा प्ढील पंधरा वीस दिवस प्रेल एवढे धान्य साठवून ठेवा आदी मजकूर असलेला नागपूर कलेक्टरच्या सूचना नावाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे सदर संदेश खोटा आणि च्कीचा असून नागपूर जिल्हाधिकारी यांनी अशा क्ठल्याही सूचना निर्गमित केल्या नाहीत उपरोक्त संदेश हा कृणीतरी खोडसाळपणाने तयार केला असून अशा संदेशावर नागरिकांनी विश्वास ठेव नये तसेच सोशल मिडीयावर फॉरवर्ड करुन संभ्रम निर्माण करु नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे आपतीच्या काळात असे संदेश पसरविणे गुन्हा असून याबाबत कडक कारवाईचा ईशारा देण्यात आला आहे निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिलानिवडणूक आय्क्त नीला सत्यनारायण यांचं आज कोरोनामुळं निधन झालं

त्यांचे पती मुलगा आणि मुलीलाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सूरू आहेत

त्यानंतर मंत्रालयात समाज कल्याण सांस्कृतिक विकास आणि युवा कार्य अन्न आणि नागरी प्रवठा पर्यटन वस्त्रोदयोग महिला आणि बालविकास सामान्य प्रशासन आणि माहिती तसंच जनसंपर्क गृह महसूल आणि वने आदी विभागात सचिव प्रधान सचिव अतिरिक्त म्ख्य सचिव अशा ही विविध पदे भ्षवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य श्री प्रुषोतम प्रियदासजी स्वामीश्री महाराज यांच्या निधनाबददल शोक व्यक्त केला आहे समाजातील उदात सेवेसाठी आम्ही आचार्य श्री प्रुषोतमप्रियदासजी स्वामीश्री महाराज यांचे नेहमी स्मरण करू मानवाचे द्ःख आणि कणव द्र करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील असंख्य लोकांच्या ते नेहमीच स्मरणात राहतील आचार्य श्री प्रुषोतमप्रियदासजी स्वामीश्री महाराजांना अपार ज्ञानाचे वरदान होते त्यांनी समाजसेवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर दिलेला विशेष भर कायम लक्षात राहील मला त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा संवाद साधण्याची संधी मिळाली आहे जी नेहमीच लक्षात राहील अशा शब्दात शोक संवेदना पंतप्रधानांनी ट्विटमध्ये केला आहे

या दरम्यान नागरिकांना धराबाहेर पडता येणार नाही या काळात दुधविक्रीसाठीही मर्यादित वेळ देण्यात आली असून अत्यावश्यक बाब म्हणून केवळ औषधविक्री आणि दवाखाने यांना परवानगी देण्यात आली आहे नागरिकांनी संपूर्ण लॉकडाऊन पाळून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे

आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाईन पद्धतीने तर जिल्ह्यांतर्गत बदल्या या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत

त्यामुळे जिल्हांतर्गत बदल्या सध्या अॅफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत तथापि जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठीची प्रक्रिया यापूर्वी सुरु केली असून त्या अन्षंगाने शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या या प्रचलित धोरणान्सार ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत

यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या म्ख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत

प्रकल्प क्षेत्रात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा वाढत आहे हवामान खात्याने प्ढील काही दिवसात आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याम्ळे प्रकल्पक्षेत्रात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे

वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली असून मंगरुळपिर शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस स्रू आहे तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस आहे या पावसाम्ळं सोयाबीन कापूस तूर हळद मूग उडीद या पिकांना मोठा आधार मिळाला आहे काही ठिकाणी या पावसाने पिकांना जीवदान मिळालं आहे राज्य पोलिसदलांच्या थेट भरती परीक्षेत राष्ट्रीय कैडेटकोर अर्थात एन सी सी च्या प्रमाणपत्र धारकांना ग्णांचे लाभांश देण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना केली आहे गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की यामुळे अधिकाधिक तरुणांना एन सी सी मध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि अधिक शिस्तबदध शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि प्रशिक्षित तरुणांना राज्य पोलिस दलात आणता येईल गृह प्रशिक्षण मंत्रालयाने यापूर्वीच एन सी सी प्रमाणपत्रधारकांना एन सी सी कॅडेट्सकडून मिळालेल्या व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्याची कार्यक्षमता लक्षात घेऊन केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल्सच्या थेट भरती पदांवर गुण लाभांश देण्याचे ठरविले आहे

सी सी प्रमाणपत्र धारकांना केंद्रीय सशस्त्र पोलिस बलाच्या अर्थात सी ए पी एफ द्वारे थेट भरती लाभांश दिल्याच्या धरतीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनाही एन सी सी प्रमाणपत्र धारकांना पोलिसदलांच्या थेट भरती परीक्षेत लाभांश देण्यास गृह मंत्रालयाने सांगितले आहे सर्व राज्यांना या संदर्भात केलेल्या कारवाईचा तपशील पाठविण्यासही सांगितले आहे